या शिखर परिषदेच्या निमित्तानं प्रधानमंत्री या समूहातल्या प्रमुख देशांच्या नेत्यांशीही चर्चा करणार हेत तसंच ज सकाळी ते जपानच्या प्रधानमंत्र्यांशीही चर्चा करतील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी त्यांची उद्या भे होणार हे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या दविपक्षीय णि जागतिक म्द्द्यांवर चर्चा होईल जगाला भेडसावणाऱ्या प्रम्ख समस्या णि उपलब्ध असलेल्या संधी याविषयी जागतिक नेत्यांशी या परिषदेच्या दरम्यान चर्चा करण्यासाठी उत्स्क असल्याचं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर रवाना होताना जारी केलेल्या निवेदनात म्ह लं हे सध्या झपाट्यानं बदलत असलेल्या जगात नियमांवर धारित व्यवस्था असणं गरजेचं हे त्यासाठी सुधारित बहराष्ट्रवादाला भारताच्या भक्कम पाठबळाचा पुनरुच्चार करायला या शिखर परिषदेम्ळे एक महत्त्वाची संधी उपलब्ध होणार हे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

मानव केंद्रित भावी समाज हा या परिषदेचा विषय हे अन्न सुरक्षा उर्जा सुरक्षा र्थिक स्थैर्य दहशतवादाशी संबंधित म्द्दे डिजि ल अर्थव्यवस्थेमधली नवनिर्मिती णि कृत्रिम ब्द्धिमत्ता यावर या परिषदेत चर्चा होणार हे

देशाचा वेळ आणि पैसा विकासाकरता वापरता यावा यादृष्टीनं एक देश एक निवडणूक या संकल्पनेवरच्या चर्चेत सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते काल राज्यसभेतराष्ट्रपर्तीच्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत होते भारतीय मतदार परिपक्व असून त्यांच्या शहाणपणाला कमी लेखता येणार नाही असं ते म्हणाले

भारतनेट प्रकल्पाअंतर्गत देशातल्या सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉड बॅण्ड जोडणी प्रवण्याची सरकारची योजना आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी या पक्षात प्रवेश केला

त्या काल राज्याच्या विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होत्या मरण पावलेल्यांपैकी ठ जण तृणमूल काँग्रेस पक्षाचे णि उर्वरित दोघे भाजपाचे कार्यकर्ते होते अशी माहिती बॅनर्जी यांनी दिली

बँकेला फसवल्याच्या प्रकरणात ही कारवाई केली आहे आपल्याला आणि सहका यांना लाभ मिळावा या हेतूनं उत्पादनासाठी बँकेकडून घेतलेली कर्जाची रक्कम इतर कामासाठी वापरल्याचा आरोप या सर्वांवर आहे

आंध प्रदेशातल्या पोलावरम बहउददेशीय प्रकल्पाशी संबंधित बांधकाम पूर्ण करायला सरकारनं दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना ही माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज श्रीनगर इथं जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार आहेत जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा तसंच विविध सुरक्षा आणि ग्प्तचर संस्थांचे वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अमित शहा जनतेच्या शिष्टमंडळांचीही भेट घेणार आहेत जम्मू काश्मीरमधे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलींसाच्या कुटंबियांचीही ते भेट घेणार आहेत

ते काल राज्यसभैत देशातल्या पाणीटंचाईच्या आवाहनावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते देशातली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सर्वकष दृष्टीकोन आवश्यक आहे असं ते म्हणाले

सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांबाबत विविध देशांच्या सरकारांमधे सुरु असलेल्या चर्चेत भारत सक्रीयपणे सहभागी असून दवीपक्षीय आणि बहपक्षीय मंचांसह अनेक पावलं सरकारनं उचलली आहे असं त्यांनी सांगितलं येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून काशवाणीवरून देशवासीयांसमोर पले विचार मांडणार हेत प्रधानमंत्रीपदाची जबाबदारी दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच कार्यक्रम असेल

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या सिने नं मेक्सिकोला लागून असलेल्या सीमेवर मदत पाठवण्यासाठी चार अब्ज साठ कोशी डॉलरच्या स पत्ती निवारण निधीला मंज्री दिली स हे

मात्र निधीच्या वापरासंदर्भत ट्रंप प्रशासनावर अनेक निर्बंध लावले होते